ते काल रात्री नवी दिल्ली िंद दसरा समारंभात बोलत होते गांधीजींच्या दडिशेव्या जयंतीनिमित्त त्यांनी आदरांजली म्हणून अन्नाची नासाडी आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याचं व्रत घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं नवरात्रीचा आशय ध्यानी घेऊन महिलांना प्रतिष्ठा देण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्यासाठी गरज त्यांनी व्यक्त केली

चचिंग्र्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांन डिजाहित इिला अयोध्येत वादग्रस्त स्थळी राम मंदीर बांधण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष कायदा करावा अशी मागणी शिवसेनेचे अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी केली आहे ते काल मुंबईत शिवाजी पार्क क्वें शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलत होते हिंदुत्वाच्या समान मुद्यावर शिवसेनेनं भाजपाशी युती केली आहे असं उद्दव ठाकरे यांनी सांगितलं

धम्मचक्र प्रवर्तन दिन काल सर्वत्र साजरा करण्यात आला

थायलंड इथले डॉक्टर परमहा तसंच म्यानमारचे महाउपासक डेंग ग्यार यावेळ अमुख पाहणे म्हणून उपस्थित होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समित्रीं अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरेई ससई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान क्रीते

राष्ट्र शेअर बाजाराच्या निफ्टत्ति फारसा बदल झासा नाहा